केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी ट्वीटरवर ही माहिती दिली आहे

मेडीकॅब कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं मद्रास आय आय टी च्या सहकार्यानं मेडीकॅब ही सुविधा विकसीत केली आहे कोठेही हलवता येण्यासारख्या छोट्या आकारातील या सुविधेमध्ये डॉक्टरांची खोली विलगीकरण कक्ष वैद्यकीय उपचार खोली आणि दोन खाटांचा अतिदक्षता विभाग यांचा समावेश असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं स्थानिक पातळीवर रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर त्याच भागात प्रभावी उपचार करण्याच्या हेतूनं ही सुविधा विकसीत करण्यात आली आहे

या परीक्षांपूर्वी आणि नंतरही परीक्षा केंद्रांचं निर्जंतुकीकरण केलं जाणार असून परीक्षार्थींनाही मास्क आणि हातमोजे घालण्यास सांगितलं जाणार आहे अशी माहिती एनटीए नं दिली आहे

एनटीए नं परीक्षार्थींना प्रवेशपत्राबरोबरच कोरोना संदर्भात मार्गदर्शक सूचना आणि नियमांची माहितीही पाठवली आहे निवडणूक आयुक्त माजी अर्थ सचिव राजीव कुमार यांची नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नुकताच राजीनामा दिलेले अशोक लवासा यांच्या जागी ही नियुक्ती झाली आहे

गेल्या तीन दशकांमध्ये विविध पदांवर काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे कोरोना संसर्गाच्या काळात निवडणूक आयोग बिहारमधील विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही नियुक्ती झाली आहे भारतीयांना पुरस्कार भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबधांना बळकटी देण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल युएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमया अमेरिकेतील भारतीयांच्या संघटनेनं महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आणि एडोब कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांना विशेष नेतृत्व पुरस्कार जाहीर केला आहे

पासवान कोणत्याही उत्पादनाच्या बंद पाकिटावर उत्पादकाची माहिती अंतिम मुदत किंमत आणि इतर माहिती असणे आवश्यक असल्याचं केंद्रीय ग्राहक तक्रार निवारण मंत्री रामविलास पासवान यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं उत्पादनाच्या पाकिटावर अशा प्रकारची माहिती नसल्यास ग्राहकांनी तक्रार करावी असं आवाहन पासवान यांनी यावेळी केलं यामुळं बेकायदा उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण होईल असही ते म्हणाले मध्य प्रदेश नोकऱ्या नव्यानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय भरती संस्थेनं म्हणजेच एन आर ए नं आयोजित केलेल्या परीक्षेतील गुणांच्या आधारावर सरकारी नोकरी देणारं मध्य प्रदेश हे पहिलं राज्य ठरलं आहे एन आर ए नं आयोजित केलेल्या परीक्षांमधील गुण पाहूनच नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली त्यामुळं यापुढं राज्यातील युवकांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कोणतीही वेगळी परीक्षा देण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं

उत्तर प्रदर्श पोलीस आणि विशेष कृती दलान या गोदामावर घातलेल्या छाप्यात डझनभर लोकांना अटक करण्यात आली असून यातील मुख्य आरोपी फरारी असल्याचं मिराताचे पोलीस अधीक्षक अजय साहनी यांनी आकाशवाणीला सांगितलं

गणेशोत्सव ज्या उत्सवासाठी महाराष्ट्र जगभर ओळखला जातो तो गणेशोत्सव आजपासून सुरू होतो आहे कोविडचं दुःख बाजूला सारत अवघा महाराष्ट्र आपल्या आराध्य दैवताच्या स्वागताला सज्ज आहे

गणेश आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या असून सजावटही न करता वाचलेल्या खर्चातून कोरोना विरुद्धच्या लढ्यात गणेश मंडळही आपापल्या परीनं योगदान देत आहेत मोदी आजच्या गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत भगवान गजाननाचा आशीर्वाद सदैव सर्व देशवासीयांवर रहावा आणि देशात सर्वत्र आनंद आणि समृद्धीचं वातावरण राहावं अशी प्रार्थना आपण करत असल्याचं मोदी यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे सुशांत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी फेरतपासणी करून मत व्यक्त करण्याची विनंती केंद्रीय अन्वेषण विभागानं भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या म्हणजेच एम्सच्या न्यायवैद्यक विभागाला केली आहे एम्सनं डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली असून ते आपला अहवाल सीबीआयला सादर करणार आहेत

केवळ एक चांगला फलंदाज म्हणूनच नाही तर गरजेनुसार गोलंदाज म्हणूनही उपयुक्त ठरणारा खेळाडू म्हणून रैना यापुढंही लोकांच्या लक्षात राहील असं मोदी यांनी पत्रात म्हटल आहे रैनाचे क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचे होते त्यानं आपल्या चपळाईनं वाचवलेल्या धावा मोजण्यासाठीच काही दिवस लागतील असे कौतुकोद्गारही मोदींनी काढले आहेत छत्तीसगड पाऊस छत्तीसगडमध्ये गेला आठवडाभर पडत असलेल्या पावसामुळ जनजीवन विस्कळीत झालं आहे बस्तर विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आले आहेत इंद्रावती नदी धोक्याच्या पातळीपेक्षा दोन मीटर अधिक उंचीवरून वहात आहे बर्दा नदीलाही कोंडागाव जिल्हयात पूर आला आहे पुराचे पाणी महामार्गांवर आल्यानं वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे राज्यातील बिजापूर नारायणपूर दंतेवाडा विलासपूर जंजगीर चंपा आणि बालोद जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे हवामान अंदाज राजधानी दिल्लीमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईतही आज ढगाळ वातावरण राहून मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे

चेन्नई आणि कोलकता या शहरांतही हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार